मोटर वाहन कायदा अधिक कडक करुन वाहतुक उल्लंघनासाठी अधिक कंडक दंड तर अपघात समयी सहाय्य करणाऱ्यांना संरक्षण देण्याची तरतुदही त्यात करण्यात आली आहे अपघाताच्या प्रसंगातील भरपाई वाहन मालक किंवा विमा प्रवठादार देतील असं भूपुष्ठ वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांनी विधेयकावरील चर्चेत सांगितलं

एनआयए राष्ट्रीय अन्वेषण संस्था विधेयकाला लोकसभेनं काल मंजुरी दिली या विधेयकावरील चर्चेमध्ये हस्तक्षेप करताना गृह मंत्री अमित शाह यांनी या कायद्याचा द्रूपयोग केला जाणार नाही असं आश्वासन दिलं त्याचा उद्देश केवळ दहशतवाद नष्ट करण्याचा आहे तपास संस्था दहशतवादाच्या प्रकरणांचा तपास करताना कधीही आरोपी व्यक्तिंचा धर्म पाहात नाही त्वरेने चौकशी करुन आरोप सिद्ध करण्यात या विधेयकामुळे एनआयएला बळ मिळेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला एनआयएला अतिरिक्त अधिकार दिल्यास राजकीय सुडाने या संस्थेचा गैरवापर करण्याची शक्यता असल्याचा इशारा काँग्रेसचे मनिष तिवारी यांनी विधेयकावरील चर्चेत बोलताना दिला

या अभियानाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

रमेश कुमार यांनी काल विधानसभेत जाहीर केलं तत्पूर्वी माजी मुख्यंत्री सिद्दरामय्या यांनी काँप्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक घेऊन या ठरावाच्या दरम्यान बंडखोर आमदारांचा पाठिंबा मिळवण्याच्या धोरणावर चर्चा केली नियक्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ प्रमोद गोविंदराव येवले यांची औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्यपाल आणि कुलपती सी विद्यासागर राव यांनी काल डॉ येवले यांच्या नियुक्तीची घोषणा केली

येवले यांनी औषधनिर्माणशात्र विषयात पीएचडी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन संशोधन व प्रशासनाचा प्रदीर्घ अनूभव आहे

विद्यासागर राव यांनी व्यक्त काल मुंबईत व्यक्त केला जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्तानं आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं सक्षमीकरण आणि उन्नतीकरण करून शेतकऱ्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी कौशल्य विकास आणि उदयोजकता विभागानं लक्षणीय पुढाकार घेतला आहे येणाऱ्या काळात जगाला सर्वोत्तम कारागीर सुतार प्लंबर परिचारिका आणि शेतकरी देऊ शकणारी व्यवस्था निर्माण करणं आवश्यक असल्याचं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं अमरावती जागतिक कौशल्य विकास दिनानिमित्त काल राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना यावेळी गौरवण्यात आलं धुळे शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागानं घेतलेल्या उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्पर्धेत धुळ्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनं राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे कोल्हापर प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आला आहे

अहमदनगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार चांगलं काम करत असून जनतेचा सरकारवर विश्वास आहे राज्यात लोकसभेला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीतही कायम राहील असा विश्वास गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे ते काल शिर्डी इथं पत्रकारांशी बोलत होते नाशिक आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केला निवडणुकांच्या पार्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी आलेल्या असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी निवडणुक आयोगाच्या नियमांच पालन झाल नसल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केला विधानसभा निवडणुकीपुर्वी न्यायालयान निवडणूक आयोगाकडून खुलासा मागवावा आणि आगामी निवडणूका मत पत्रिकांवर घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली

पावसाळ्यात मोठ्या संख्येनं लोक नद्या तलाव धबधबे समुद्र किनारी येत असतात उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून अपघात होऊन मृत्यू देखील ओढवण्याची शक्यता असते असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी विवेकानंद कदम यांनी सांगितलं

नंदरवार अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या विविध प्रलंबीत मागण्यासाठी काल नंदूरबार जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता

संबंधित यंत्रणेनं गेल्या आठ महिन्यांपासून पेयजलाचे नमुने तपासले नसल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत पाऊस कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असला तरी मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पावसानं दडी मारली आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसामुळे वाशिष्ठी आणि जगब्रडी या दोन नद्यांना पूर आला आहे काल हे पाणी मुंबई गोवा महामार्गावर आल्यानं खेड आणि चिपळूणमध्ये सकाळी साडेनऊ वाजता वाहतूक बंद करण्यात आली

अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक बंद झाली सखल भागात पाणी साघल्यानं जनजीवन विस्कळित झालं नाशिक नाशिक जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे जुलै महिन्याच्या प्रारंभी जोरदार पाऊस झाला मात्र काही दिवसांपासून इगतपूरी त्र्यंबकेश्वर वगळता अन्य तालुक्यात पाऊस थांबला आहे

त्यामुळे शहरातली दर गुरुवारची पाणी कपात महापालिकेनं रद्द केली आहे

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असला तरी लाभक्षेत्रात जास्त पाऊस झालेला नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे अकोले संगमनेर राहता आणि श्रीरामपूर भागाला पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे टक्क बंद करण्याची घाई प्रशासनानं करू नये असे आदेश संपर्क मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत संपर्क मंत्री पदार्ची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सावे काल पहिल्यांदाच हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला हवामान् काल रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसानं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या